त्यांना तीन दिवसांच्या आत आपलं उत्तर सादर करायला सांगण्यात आलं होतं

शंकर आणि एच

आज सकाळी कामकाजाला सुरुवात होताच काँग्रस्ठिया खासदारांनी त्यांच्या पक्षाच खासदार बी क हिरीप्रसाद यांनी कर्ना क्रे राज्यातल्या स्थितीसंदर्भात दिलखा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न कला मात्र राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी हप्रिकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्यानं परवानगी नाकारली त्यानंतर काँग्रस्त सदस्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात कली तर तृणमूल काँग्रस्तिया सदस्यांनीही वगळिया कारणावरून गदारोळ सुरू कली या गदारोळामुळजिज्यसभा अध्यक्षांनी कामकाज दुपारी बारा आणि त्यानंतर दोन वाजप्रांखींत स्थगित कलि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित आणि लोकशाही जनता पार्टीच खासदार राम चंद्र पासवान यांना श्रद्वांजली वाहून आज लोकसभर्दीकामकाज दुपारी दोन वाजर्द्र्डींत तहकुब करण्यात आलं

हा आर्थिक विकासदर मिळवण्यासाठीचा पाया वस्तू आणि सद्या दर तसंच दिवाळखोरी कायद्यातल्या बदलाच्या माध्यमातून रचण्यात आला असल्याचंही त िहिणाल या बदलांना स्थिर होण्यास काही काळ जाईल आणि त्यानंतर त्याच क्रायद दिसू लागतील असंही त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्रप्राकिस्तानी सैन्याच्या तुकडीनं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन कलि रात्री उशीरा राजौरी जिल्ह्यातल्या सुंदरबनी सद्या उमध झीमार्ख्विळ उखळीतोफांचा मारा झाल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यांनं सांगितलं भारतीय सैन्यानं याला उत्तर दिलं शद्या जे वृत्तहाती आलं तछ्ठा दोन्ही बाजूनं गोळीबार सुरु होता यात भारतीय सैन्याची कोणतीही हानी झाली नसल्याचं कळतं

सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारनं अतिशय कठोर पावलं उचलली असून या पन्नास दिवसातली ही सर्वात मोठी कामगिरी आहा याकडव्यांनी लक्ष वद्यलं जागतिक मंचावर प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमुळज्ञागतिक राजकारणात भारताचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहाअसं त्यांनी सांगितलं

जपानमध झालखी सार्वत्रिक निवडणूकांमध सित्तारुढ आघाडी सरकारनं जपानी संसदखी वरिष्ठ सभागृहात आघाडी घरिली असली तरी घ क्रित्मक बदल करण्यासाठी पुरस्त बहुमत मिळालसीनाही